सलग दोन वर्ष व्यवसाय सुलभतेत मोठी सुधारणा करणाऱ्या अव्वल दहा देशांमध्ये भारतानं स्थान मिळवलं आहे दक्षिण आशियाई देशांमध्ये भारत आता पहिल्या क्रमांकावर आहे

सक्तवसुली संचालनालय आणि केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयनं यासंबंधी याचिका दाखल केली आहे यापूर्वी काल विशेष न्यायालयात संचालनालयाने चिदंबरम यांच्या अटकपूर्व जामिनाला विरोध केला होता चिदंबरम या प्रकरणाच्या तपासात अजिबात सहकार्य करत नसून याप्रकरणी सत्य जाणून घेण्यासाठी चिदंबरम यांची कोठडीत चौकशी करणं आवश्यक असल्याचं संचालनालयानं न्यायालयात सांगितलं होतं

भारतीय तेल महामंडळानं एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली

कार्यसमितीच्या बैठकीत ढेंकनाल आयझॉल अमरावती जम्मू आणि कोट्ययम इथं शिक्षकांच्या नवीन पदांना मंजूरी दिली भारतीय जनसंवाद संस्थेला विद्यापीठाचा दर्जा प्राप्त करण्यासाठी शिक्षकांची प्रेशी संख्या सुनिश्चित करणं गरजेचं असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्रालय सचिव अमित खरे यांनी म्हटलं आहे

कोळसा पोलाद आणि स्टील तसंच पोलाद प्रकल्पांच्या कच्च्या मालाच्या वाहतूक दरात पावणे नऊ टक्के वाढ होईल कंटेनर हाताळणीच्या शुल्कातही पाच टक्के वाढ करण्यात आली असून इतर छोट्या वस्तूंच्या मालवाहतूक दरात पावणेनऊ टक्के वाढ करण्यात आली आहे

शेतकरी आणि सामान्य माणसाचं हित लक्षात घेऊन अन्नधान्य डाळी खतं आणि साखरेच्या मालवाहतूक दरात वाढ करण्यात आली नाही

व्हॉट्सअपचे उपाध्यक्ष ख्रीस डॅनिअल यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ही माहिती दिली व्हॉट्सअॅपवर देवाण घेवाण केलेल्या संदेशाची माहिती मिळावी अशी सरकारची मागणी नाही असंही प्रसाद यांनी स्पष्ट केलं सरकारच्या मागणीचा विचार करून प्रतिसाद दिला जाईल असं आश्वासन व्हॉट्सअॅप व्यवस्थापनानं दिलं आहे

पुढल्या वर्षी एक जानेवारी पासून नोंदणी करणाऱ्या सर्व सार्वजनिक नवीन वाहनांसाठी त्यांचं स्थान निश्चित करणारी वेहिकल लोकेशन ट्रॅकिंग उपरकणं आणि आपत्कालीन बटणं बंधनकारक करण्यात आल्याचं सरकारनं म्हटलं आहे ऑटोरिक्षा आणि ई रिक्षा वगळता सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या सर्व नवीन वाहनांना व्हीएलटी उपकरण आणि आपत्कालीन बटण बसवणं अनिवार्य असल्याचं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं काल जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे